रुग्णसंख्या द्प्पट होण्याचा वेग आता सुमारे साडे सतरा दिवसांवर गेला आहे दरम्यान कोविड संदर्भात केंद्रीय कॅबिनेट सचिवांनी काल सर्व राज्यांचे मुख्य सचिव आरोग्य सचिव आणि नागरी विकास सचिवांची द्रदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून बैठक घेतली

कोविडचा प्रादु्भाव वाढणाऱ्या ठिकाणांकडे विशेष लक्ष द्यावं आणि कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी कठोर उपाययोजना राबवाव्यात अशी सूचनाही राज्यांना करण्यात आली आहे प्रतिबंधित क्षेत्रांमधे विशेष पथकांद्वारे घरोघरी पाहणी करण्याचा सल्ला राज्यांना दिला असून वृद्ध तसंच बालकांसाठी खबरदारीचे उपाय राबवावेत असं सांगितलं आहे

विविध राज्यांमधे कोविड रुग्णांची आणि मृतदेहांची आबाळ होत असल्याबद्दल स्वतःहून दखल घेत न्यायालयानं केंद्रासह दिल्ली महाराष्ट्र पश्चिम बंगाल आणि तमिळनाडू या राज्य सरकारांना नोटिसा बजावल्या आहेत मृतदेहांची स्थिती भयावह असून केंद्र सरकारनं त्याविषयी जारी केलेल्या सूचनांचं पालन झालं की नाही अशी विचारणा न्यायालयानं सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांकडे केली आहे अनेक ठिकाणी मृतदेहांची हेळसांड होत असल्याची दखल घेत सरन्यायाधीश न्यायमूर्ती शरद बोबडे यांनी न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठाकडे त्याची सुनावणी सोपवली आहे

आरोग्य क्षेत्रात कार्यरत कर्मचाऱ्यांना वेतन देण्याचा विषय सरकारनं निकालात काढला पाहिजे यात न्यायालयाला सहभागी करू नये असंही सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे

राज्य सरकारनं असा कोणताच निर्णय घेतला नसल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे शहानिशा न करता अशा प्रकारे संभ्रम निर्माण करणाऱ्या बातम्या प्रसारित करु नयेत तो गुन्हा असल्याचं त्यांनी काल सामाजिक संपर्क माध्यमाद्वारे सांगितलं राज्याच्या अर्थचक्राला गती देण्याचं काम सुरू असून त्यासाठी हळूहळू व्यवहार सुरु होत आहेत मात्र गर्दी नं करणं सुरक्षित अंतर राखणं स्वच्छता पाळणं यासारखे नियम पाळावे लागतील असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं स्वतच्या आणि आपल्या जवळच्या व्यक्तींच्या आरोग्यासाठी स्वयंशिस्त ही पाळावीच लागणार असल्याचं त्यांनी सांगितलं

औरंगाबाद इथल्या औद्योगिक विकास महामंडळाच्यावतीने कोरोना रुग्णांच्या उपचारार्थ कोविड केअर सेंटर आणि डॉ

राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना कोरोना विषाणूची लागण झाली असून त्यांना मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे मुंडे यांच्यासह त्यांच्या सहायकांनाही याची लागण झाली आहे मुंडे यांची प्रकृती स्थिर असून त्यांना कोणतीही लक्षणं नसल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल मुंडे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिन कार्यक्रम आणि राज्य दिली मंत्रिमंडळाच्या बैठकीत सहभागी झाले होते मात्र या दोन्ही ठिकाणी पूर्ण काळजी घेण्यात आली असल्यानं संसर्गाची भीती नसल्याचं टोपे यांनी सांगितलं दरम्यान मुंडे यांच्या संपर्कात आलेल्या लोकांनी स्वतःहून विलगीकरणात राहण्याच्या सूचना बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिल्या आहेत बीड जिल्हाधिकारी कार्यालयात सर्वत्र निर्जंत्कीकरण करण्यात आलं

यामध्ये सिल्लोड तालुक्यातल्या निल्लोड इथं तीन कन्नड आणि बजाजनगरमध्ये प्रत्येकी दोन तर गंगापूरमध्ये मारीसुरी कॉलनी गणेशनगर पंढरपूर खुलताबाद आणि कानडगावमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे

तर सध्या एक हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत दरम्यान औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त होणाऱ्यांची संख्या लक्षणीय असून प्रशासकीय यंत्रणा आणि नागरिकांच्या संयुक्त प्रयत्नांनी या संकटावर मात करण्याचं आवाहन पालकमंत्री सुभाष देसाई यांनी केलं आहे काल जिल्हाधिकारी कार्यालयात याबाबतच्या आढावा बैठकीत ते बोलत होते कोरोना विषाणूचे रुग्ण वाढू नयेत आणि बाधितांना योग्य उपचार तातडीनं उपलब्ध करुन देण्यासाठी शासन उपाययोजना राबवत असल्याचं त्यांनी सांगितलं भविष्यात कोरोना विषाणू संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी सर्वांनी सज्ज रहावं तसंच आरोग्य यंत्रणांनी पुरेसा औषधसाठा मनुष्यबळ आवश्यकतेपेक्षा अधिकच्या खाटांची उपचार सुविधांची सक्षम व्यवस्था तयार ठेवण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या

जालना शहरातल्या आणखी एका पंचावन्न वर्षीय कोरोना विषाणू बाधित व्यक्तीचा काल जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला त्यामुळे जिल्ह्यातल्या एकूण मृतांची संख्या आता आठ झाली आहे दरम्यान जिल्ह्यात काल आणखी सात कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले अंबड शहरातल्या नाईकवाडी भागातले पाच तर जालना शहरात जयनगर भागात एका आणि राज्य राखीव दलाच्या एका पोलीस कर्मचाऱ्याचा यात समावेश आहे

यामध्ये नांदेड शहरातल्या चौफळा इथली बावन्न वर्षीय महिला आणि यवतमाळ जिल्ह्यातल्या उमरखेड इथल्या चौऱ्याहत्तर वर्षीय प्रुषाचा समावेश आहे त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत मृत्यूमुखी पडलेल्यांची एकूण संख्या तेरा झाली आहे दरम्यान नांदेड जिल्ह्यात काल आणखी नऊ बाधित रुग्णांची नोंद झाली

हे दोघेही जण वसमत इथल्या कोविड केअर सेंटरमध्ये विलगीकरण कक्षात दाखल होते

दरम्यान लातूर इथं गेल्या दोन दिवसांत दोन रुग्णांचा मृत्यू झाला त्यामुळे जिल्ह्यात या आजारामुळे मुतांची संख्या आठवर पोहोचली आहे

मे जून जुलै महिन्यात व्यवसायावर परिणाम झाला असल्यास विलंब शुल्क आणि व्याज पूर्णपणे माफ होणार आहे

पादत्राणं कपडे आणि खतं उद्योगाला दिलासा देण्याच्या दृष्टीने जुलैमधे होणाऱ्या बैठकीत चर्चा होईल असं सीतारामन यांनी सांगितलं मराठवाड्यात कालही अनेक भागात पावसानं हजेरी लावली औरंगाबाद बीड नांदेड उस्मानाबाद आणि हिंगोली जिल्ह्यात पाऊस झाला बीड जिल्ह्यात काल अंगावर वीज पडून बहीण भावाचा मृत्यू झाला वडवणी तालुक्यात मोरवड इथं शेतातून घरी येणाऱ्या या भावंडावर वीज कोसळली गंभीर जखमी अवस्थेत त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला दरम्यान बीड जिल्ह्यात केज पाटोदा मांजरसुंभा या तालुक्यात चांगला पाऊस झाला

औरंगाबाद शहरात जिल्ह्यात काल द्रपारी मुसळधार पाऊस झाला जिल्ह्यातल्या करमाड इथं करमाड पिंप्रीराजा मार्गावरील पूल वाहून गेल्यानं वाहतुक बंद झाली आहे नांदेड जिल्ह्यातल्या उमरी नागयावमध्ये परवा रात्रीपासून काल सकाळपर्यंत जोरदार पाऊस झाला

यंदा वेळेवर झालेल्या पावसामुळे काही भागात पेरणीच्या कामांना प्रारंभ करण्यात आला

त्यांनी काल लातूर इथं सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाला एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली केंद्र सरकारच्या माध्यमातून गावपातळीपर्यंत धान्य वाटप केलं जात असून आरोग्य सुविधा पुरवल्या जात असल्याचं त्यांनी सांगितलं केंद्र सरकारच्या मदतीमुळे लातूर जिल्हा द्ष्काळमुक्त होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला लातूर जिल्ह्यात प्रशासन आणि पालकमंत्री यांच्यात समन्वय नसल्यानं अनेक प्रश्न निर्माण होत असल्याचा आरोपही निलंगेकर यांनी केला

औरंगाबाद इथल्या महाराष्ट्र प्रद्षण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते कोरोना विषाणूची लागण झालेल्या नागरिकांवर शहरातल्या विविध रुग्णालयामध्ये उपचार करण्यात येत आहे

या कचऱ्यावर तात्काळ प्रक्रिया करुन विल्हेवाट लावण्याच्या कामाचा वेग वाढवण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या

मोजक्या वारकऱ्यांसह सामाजिक अंतराचा नियम पाळून काल हा प्रस्थान सोहळा साजरा झाला गावातल्या नागरिकांनी पालखी मार्गावर आपापल्या अंगणात उभं राहून दुरुनच पालखीचं दर्शन घेत पुष्पवृष्टी केली

आषाढी एकादशीच्या दिवशी एकनाथ महाराजांच्या पाद्का आणि पालखी वाहनाने पंढरपूरला नेण्यात येणार आहे दरम्यान आषाढी वारीसाठी काल संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं देहू इथून प्रस्थान झालं परंपरागत पद्धतीनं पण मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत सामाजिक अंतर पाळत हा प्रस्थान सोहळा पार पडला

एम महाविद्यालय आणि शकृंतलाबाई कांचनराव कत्रुवार विद्यालयाच्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपलं एक दिवसाचं वेतन मुख्यमंत्री सहायता निधीला दिलं आहे

वंचित बहुजन आघाडीच्या उस्मानाबाद जिल्हा शाखेच्या वतीनं अणद्र आणि तुळजापूर तालुक्यातल्या गरजू कुटुंबांना किराणा सामानाच्या किटचं वाटप करण्यात आलं

शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्य मिळावं या मागणीसाठी शेतकरी संघटना तंत्रज्ञान स्वातंत्र्य हंगाम साजरा करत असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी दिली विदर्भ उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यात हे आंदोलन करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं आहे

यामध्ये शेत बांधावर भेटी देऊन शेतकऱ्यांना लिंबाच्या झाडाच्या पिकलेल्या निंबोळ्या गोळा करण्याचं आवाहन करण्यात येत आहे शेतकऱ्यांचा या मोहिमेला मोठा प्रतिसाद मिळत असून प्रत्येक गावात शेतकऱ्यांना निंबोळी अर्क तयार करण्याचं प्रशिक्षण शेतीशाळेच्या माध्यमातून देण्यात येणार आहे

आंदोलक आम्रपाली हिवाळे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे

विषय पत्रिकेवरील आरोग्य विभागातल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीच्या बांधकामासह अन्य सुविधा तसंच विविध खात्याच्या अन्य विकासकामांना विशेषतः निविदांना यावेळी मंजुरी देण्यात आली

पालम आणि पूर्णा तालुक्याच्या मध्यावर असलेलं प्रेक्षणीय स्थळ नामशेष होण्याच्या मार्गावर आहे

यासंदर्भात त्यांनी काल उपमुख्यमंत्री अजित पवार सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांना निवेदन दिलं आहे

त्यामुळे खरीप हंगाम सुरू झाल्यानं नव्याने पीक कर्ज मिळण्यास शेतकऱ्यांसमोर मोठी अडचण निर्माण झाली असल्याचे चव्हाण यांनी निवेदनात म्हटलं आहे

त्यामुळे औरंगाबाद शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत होणार आहे तांत्रिकदृष्ट्या पाणी पुरवठा सुरळीत होण्यास काही कालावधी लागणार असून नागरिकांनी सहकार्य करण्याचं आवाहन महानगरपालिकेनं केलं आहे

डब्बर वाहतुकीच्या तीन हायवा वाहनावर फुलंब्री ते चिकलठाणा हद्दीत कारवाई करण्यासाठी दरमहा हप्ता म्हणून त्यांनी ही लाच मागितली होती